या संदर्भात आज विधानभवनातील उपसभापती दालनात बैठक झाली यात्रेकरूंना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांनी समन्वयाने आवश्यक तितक्या टँकरने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश यावेळी गोऱ्हे यांनी दिले या बैठकीत अधिकची स्वच्छतागृहे वाढीव पोलीस बंदोबस्त सुरक्षिततेसाठी माहिती कक्ष मदत कक्ष अधिक लोकाभिमुख करावे शौचालयांची व्यवस्था कचरा व्यवस्थापन मोफत औषधोपचार खाद्य तपासणी किटकांचा होणारा प्रादुर्भाव वृक्षारोपण पर्यटनदृष्ट्या आळंदी शहरातील प्राचीन मंदिरे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पूर्ण झालेली कामे याबाबत चर्चा करण्यात आली महापौर प्ण्याच्या महापौरपदासाठी भाजपातर्फे मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेडगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस राष्ट्रवादीतर्फे महापौरपदासाठी प्रकाश कदम यांनी आणि उपमहापौरपदासाठी चांदबी नदाफ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

राजू शेड्टी बहुतांश शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागाशहरातील मध्यवर्ती भागात आहेत या जागांवर क्णाचा तरी डोळा पडला असेल म्हणूनच तरकृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा विचार नाही ना अशी शंका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थितकेली पुण्यातील पत्रकार भवन येथे आज राजू शेट्टीयांच्यासोबत वार्तालाप आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते पीएफ नॅशनल एम्प्लॉयबिलीटी एन्हान्स मिशन निम अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचार्यांना जर प्रशिक्षणासंबधीचा लाभ कंपन्यांकडून मिळत नसेल तर त्या कर्मचार्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी असे आवाहन भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं केलं आहे बहुतांश कंपन्यांनी त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांनाच निम अंतर्गत प्रशिक्षण घेत असल्याचे दाखविले आहे

जीवन प्रमाणपत्र केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचार्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी जीवन प्रमाणपत्र जोडावे लागते या पार्श्वभूमीवर पूणे विभागाचे पीएफ कार्यालयाचे आयुक्त अतूल कोतकर म्हणाले की अनेक निवृत्त कर्मचारी हे ज्येष्ठ नागरिक आहेत ग्रामीण भागातील नागरिकांनी लांबचा प्रवास करून पीएफ कार्यालयाकडे येणे टाळावे त्यापेक्षा त्यांच्या घराजवळील बँका किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन पेन्शनसाठीच्या जीवन प्रमाणपत्रासाठीची नोंदणी करावी

यानिमित्त घोरपडी इथल्या युद्ध स्मारकवर लेफ्टनंट जनरल डि एस आहूजा यांनी पुष्पचक्र अर्पण केले

या विभागातर्फे मुंबईतील एल्फी स्टैन रोड आणि करी रोड स्थानकातील तसच अम्बिवाली पादचारी पुल बांधून दिले आहेत

या उद्देशाने देशभर आज दुसरा निसर्गोपचार दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने ताडीवाला रस्त्या वरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी इथ प्रकृती मेळावा आयोजित करण्यात आला होता यात अनेक नागरिकांनी नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती करून घेतली केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या योगा आणि नॅचरोपॅथी विभागाचे संचालक विक्रमसिंग यांनी मेळाव्याचं उदघाटन केले यंदा महात्मा गांधी आणि प्राकृतिक चिकित्सा ही संकल्पना राबविण्यात आली होती या अनुषंगाने चित्रकार संखा समंथा यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनशैलीवर आधारित चित्रे रेखाटली रक्तदान सुश्री फाऊंडेशन या सामाजिक संस्थेनं आरसा समाजाचा या उपक्रमाअंतर्गत रक्तदान जनजागृतीसाठी अभिवाचन कार्यक्रम आज आयोजित केला होता प्रकाश पारखी लिखित सो सो सोसायटी या रक्तदान विषयक जनजागृतीपर पथनाट्याचं अभिवाचन यावेळी करण्यात आले

आकाश निरभ्र होतं

नमस्कार